शहीद जवान केशव गोसावी यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते दुष्काळातील कामांना प्रशासनानं प्राधान्यक्रम देऊन ही कामं मोहीम स्तरावर पूर्ण करावीत असे आदेश त्यांनी दिले ग्रामविकासमंत्री आणि बीडच्या संपर्क मंत्री पंकजा मुंडे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या वेळी उपस्थित होते बैठकीच्या सुरूवातीला केंद्रीय संसदीय कार्य मंत्री अनंतकुमार यांना श्रद्वांजली अर्पण करण्यात आली सिंधवर्ग सिधुदुर्ग जिल्हा परिषदेला राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत मंजूर झालेल्या जिल्हा पंचायत संसाधन केंद्राच्या इमारतीचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण काल कुडाळ इथं खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झालं सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणार राज्यातल हे पहिलच प्रशिक्षण केंद्र आहे या केंद्रात प्रशिक्षण घेऊन लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यानी सिंधुदुर्गच्या विकासाला हातभार लावावा असं आवाहन नारायण राणे यांनी यावेळी केल पथ्वीराज चव्हाण आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजप कडे विकासाचा एकही मुद्दा नसल्यामुळेच राम मंदिर आणि शहरांची नाव बदलून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप काँप्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल प्ण्यात पत्रकार परिषदेत केला लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाबरोबर आघाडी करण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरु असून काही जागांची निश्विती झाली आहे मात्र पुण्याच्या जागेबद्दलचा निर्णय अजूनही झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मनसे अथवा एम आई एम बरोबर काँप्रेसने आघाडी करण्याचा प्रश्चच उद्भवत नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं पाणी पुणे शहराला पंधरा टिएमसी पाणी वाढवून मिळण्यासाठी पुणे महापालिकेनं राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली असून त्यावर मुंबईमध्ये काल पहिली सूनावणी झाली यामध्ये शहराला वाढीव पाणी का आवश्यक आहे याबाबत अधिक माहिती आणि आवश्यक कागदपत्र सादर करण्यास पृणे महापालिकेला सांगण्यात आलं आहे शहराच्या लोकसंख्येत गेल्या काही वर्षात झपाटयानं वाढ होत असून त्याबाबत पालिकेच्या पाणी प्रवठा विभागाचे प्रमुख व्हि

कुलकर्णी यांनी पालिकेची भूमिका मांडली

स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक योजना हाती घेतल्या आहेत स्वच्छतेची ही पालखी पुढे नेण्यासाठी पुणे महापालिकेनं गेल्या काही दिवसांपासून एक मोहीम राबवली आहे त्या विषयी अधिक माहिती ऐकुया आमच्या प्रतिनिधीकडून लोकांना स्वच्छता पाळण्याचं आवाहन करूनही शहर स्वच्छ होत नाहीत हे लक्षात आल्यानंतर पुणे महापालिकेन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे यामध्ये केवळ पैशाच्या स्वरुपात दंड न करता कापड आणि पाणी देवन थुंकी साफ करायची शिक्षाही दिली जात आहे

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याला दीडशे रुपये आणि उघड्यावर लघुशंका आणि शौच केल्यास दोनशे रुपये दंड आकारण्यात येत आहे अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त आणि घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली आहे अकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून शिवराज सणससह विजयक्मार लडकत अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थीना घर देण्यात आली या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सुपा तालुका पारनेर इथले सत्यम पवार यांनाही झाला त्यांनी या योजनेतून घर बांधलं

पवार यांची ही प्रतिक्रिया माझं नाव सत्यम श्रीकांत पवार आहे

आता चांगल पक्या विटाचं घर मिळालेलं आहे

लोकसेवा प्रसारण लोक सेवा प्रसारण दिन काल देशभर साजरा झाला आकाशवाणी पुणे केंद्राच्या सभागृहात या निमित्तानं आवाज बातम्यांचा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आकाशवाणी दिल्लीच्या वृत्त विभागातील निवृत्त अधिकारी मा

पारधी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून बातम्यांची कळकथा मांडण्यात आली पृण्याच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे उपसंचालक नीतीन केळकर आणि वृत्त निवेदिका मुदुला घोडके यांनी उपस्थितांना बातम्यांचा प्रवास उलगडून दाखवला पुणे केंद्राचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव यांनी केळकर आणि घोडके यांच्याशी संवाद साधला तंबाखमक्त शाळा राज्यातील सर्व निवासी शाळा तंबाखूमुक्त करण्याच्या दृष्टीनं सामाजिक न्यात विभागानं पुढाकार घेतला असून त्यासाठीचं परिपत्रकही विभागानं नुकतचं जारी केलं आहे ऐक्या त्याविषयीचा हा वृत्तांत

आता त्याच धर्तीवर सर्व निवासी शाखांचा परिसरही तंबाखुमुक्त करण्याचा निर्धार सामाजिक न्याय विभागानं केला आहे

या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्याच्या दृष्टीनं सामाजिक न्याय विभागानं या निवासी शाळांच्या प्राचार्यांना लेखी स्वरुपात कळवलं आहे तंबाखू सिगारेटच्या व्यसनांचे आरोग्यावर होणारे घातक परिणाम मुलांच्या मनावर ठसवण्यासाठी विशेष मोहिम घेण्याची सूचनाही केली आहे

आंदोलन केंद्र सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाविरुध्द ध्ळ्यात काल कॉग्रेस पक्षातर्फे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं शहरातील क्युमाईन क्लबसमोर या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला मोर्चा बुलडाणा शहरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल शिवसेनेन मोर्चा काढला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांच निवेदन देण्यात आलं

टाटा कंपनीचे सीएसआर प्रमुख दिलीप कवडे माजी आमदार शरद ढमाले यांनी स्मारक स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं निधन विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते माजी आमदार माधवराव गायकवाड यांचं काल मनमाड इथं निधन झाले

नगर जिल्हातील खंडकरी शेतक यांच्या लढ्यामुळे सामान्य कष्टकरी शेतक यांचे नेते अशी त्यांची ओळख बनली होती

मनमाड शहराच्या नगराध्यक्षपदाची धुरा त्यांनी साभाळली होती अनंत कमार केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या पार्थिव देहावर आज बंगळूरू इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत काल त्याचं पार्थिव शरीर बंगळूरू इथल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होतं आहे श्रद्धांजली केंद्रीय मंत्री अनंतकुमार आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि कम्युनिस्ट नेते माधवराव गायकवाड यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे शहीद जवान पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झालेले सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी श्रीरामपूर इथले रहिवासी नाईक केशव सोमगिर गोसावी यांच्यावर काल रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते ओझर विमानतळावरुन लष्करी वाहनाद्वारे त्यांचं पार्थिव शिंदेवाडी इथं आणण्यात आल अत्यसस्कार प्रसंगी नाशिकचे संपर्कमंत्री गिरीश महाजन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे खासदार हेमत गोडसे आमदार राजाभाऊ वाजे माजी आमदार माणिकराव कोकाटे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे आदी मान्यवर उपस्थित होते अपघात मुंबई गोवा महामार्गावर काल महाडनजिक नडगाव आणि वहर इथं झालेल्या एस टी

महाड आणि नांगलवाडी दरम्यान दुचाकीस्वार एस

वर येऊन आदळला तर वह्र गावाजवळ एस

आणि दोन दुचाकीमध्ये अपघात झाला

येत्या गुरूवारपर्यंत हे वादळ तामिळनाड्रच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता असून त्यामुळं माच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये अस इशारा देण्यात आला आहे हवामान् विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात किमान तापमानात किंचित घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात काल हवामान सरासरीच्या जवळपास होतं उद्या सकाळ पर्यंतच्या अंदाजानुसार आकाश निरभ्र आणि हवामान कोरडं राहील असं हवामान विभागान म्हटलं आहे आकाशवाणी पणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाच् ऐक शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच एट ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हॅंडलवर नमस्कार